नवीन कायद्यानुसार लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे लहान मुलांच्या अशलील चित्रफिती काढणाऱ्यांना पाच वर्ष सक्त सजा आणि दंडाची तरतूद देखील या दुरस्ती कायद्यात करण्यात आली आहे

अशा गुन्ह्यांसाठी एक हजार तेवीस जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ा राणी यांनी राज्यसभेत चर्चे दरम्यान दिली

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर अहिर यांचं पक्षात स्वागत केलं युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारु असं अहिर यांनी सांगितलं पक्षात फोडलेली माणसं नकोत तर मनानं जिंकलेली माणसं हवीत असं उद्दव ठाकरे म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपण शिवसेनेत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत हसन मुश्रीफ यांचे घर आणि साखर कारखाने या ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरही आयकर विभागाने छापा मारला आहे मुश्रीफ यांच्या निवासस्थानी गडचिरोली विभागानं छापा टाकल्यानं कागल शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पणन संचालकांनी तडकाफडकी बरखास्त केली आहे नांदुरा येथील सहाय्यक निबंधक एम

कृपलानी यांची नवे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली

याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना होणार आहे असे रावते यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतीबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जाती जमातींमधील अन्यायग्रस्त व्यक्तींना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येतं

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानावर असताना पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला चामोर्शी तालुक्यातल्या माडेआमगावजवळ नक्षल्यांनी स्फोटकं पेरुन ठेवली होती ती निकामी करण्यात पोलिसांना यश आलं आज सकाळी रेगडी पोलिस मदत केंद्रात तैनात पोलिस रेगडी ते कोतेपल्ली रस्ता खुला करीत असताना माडे माडेआमगाव फाट्याजवळ असलेल्या पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटकं पेरुन ठेवल्याचं दिसून आलं त्यानंतर तातडीनं गडचिरोली येथील बॅम्ब शोधक आणि नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं

यामुळे मोठा अनर्थ टळला पालघर जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चार भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिक जनतेत चिंतेचं वातावरण आहे

डहाण्मधील वसवलापाडा ॐ घर कोसळल्यामुळं एका महिलेचा मृत्यू झाला

सायकलनं शिकवणीसाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला भरधाव ट्कनं जोरदार धडक देत चिरडल्यानं विद्यार्थिनी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी सातच्या सुमारास धुळे शहरातील साक्रीरोडवर घडली अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली राज्यात अनेक ठिकाणी पावसानं पुन्हा जोर धरला आहे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 उपनगरीय रेल्वे गाड्या सुरळीत आहेत मात्र रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे

मात्र या दर्घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली रायगड जिल्ह्याला आज पावसानं झोडपून काढलं अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळं अलिबाग पेण वाहतूक देखील विस्कळीत झाली होती

पालघर जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांती नंतर काल पासुन पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे आज धनानीनगर बोईसर पालघर विक्रमगड डहाणू वसई विरार आणि नालासोपारा भागांत जोरदार पाऊस झाला आहे